दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्र देशात दूसरा

महाराष्ट्रासह सात राज्यातल्या कोविड स्थितीचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन

मंत्रीमंडळ भारतीय उत्पादन क्षेत्र आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं दहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादन आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याच्या योजनेला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली यात द्रसंचार औषध निर्मिती वाहन आणि वाहनांचे सूटे भाग वस्त्रोद्योग तसंच अन्नपदार्थ या क्षेत्रांसाठी ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली या योजनेमुळे भारतीय उत्पादक जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील देशातली गुंतवणूक वाढेल आणि निर्यातही वाढेल असं जावडेकर यांनी सांगितलं

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रीमंडळ समितीनं काल याबाबतच्या निर्णयाला मंजूरी दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत याची माहिती दिली उपराष्ट्पती जलसंवर्धनासाठी लोक चळवळ उभारण्याचं आवाहन करतानाच या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी काल केलं दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार समारंभात ते दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक नव्या इमारतीसाठी पावसाचं पाणी साठवण्याची उपाययोजना अनिवार्य करावी असं नायडू यांनी सुचवलं तामिळनाडू महाराष्टू आणि राजस्थान या अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यांचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला महाराष्ट्रासह उत्तराखंड मणीपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय आणि गोवा या राज्यांमधल्या आरोग्यविषयक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली जास्तीत जास्त संख्येनं कोविड चाचण्या करण्यावर भर द्या असा सल्ला डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी दिला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोविड नियमांचं पालन हीच सर्वात जास्त परिणामकारक सामाजिक लस आहे असं त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं

ही दर कपात तत्काळ अमलात येणार आहे सर्व प्रकारच्या तेलबियांच्या उत्पादनासाठी हे खत महत्त्वाचं आहे तसंच ते पिकांची गृणवत्ता सुधारण्यात आणि झाडांच्या चांगल्या वाढीसाठीही उपयोगी आहे

अर्णव गोस्वामी रिपब्लिक टी व्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे

प्रत्येक नागरिकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे रायगड दरम्यान अलिबाग कारागृहात असताना अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरवणा या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे

पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी काल अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यावर पाटील पत्रकारांशी बोलत होते पदवीधर अर्ज पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या साक्षांकित प्रती नसतील तर त्या मतदारांचे अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत कागदपत्रे साक्षांकित नसलेले सुमारे दोन लाख अर्जदेखील मंजूर झाल्याची तक्रार प्रजासत्ताक भारत पक्षाचे लक्ष्मण चव्हाण यांनी राव यांच्याकडे केली होती या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

प्रस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पाशा पटेल म्हणाले

लातूर जिल्हा परिषदेत नोकरी करणाऱ्यांना मात्र यापुढे आपल्या आई बाबांची म्हातारपणची काठी व्हायला नकार देणं महागात पडू शकतं कसं ते सांगणारा हा वृत्तांत

ठराव सर्वसंमतीनं मंजूर झाला आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनेलवर

महापालिका पाटबंधारे विभागाकडून सुमारे अठरा टीएमसी पाणी दर वर्षी पिण्यासाठी घेते इतके पाणी येऊनही ते नागरिकांना कसं पूरत नाही असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो हे पाणी नक्की कुठे मूरतंय याचा शोध आता महापालिकेला लागला आहे

यामध्ये सिंहगड रस्ता धनकवडी कात्रज आदी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा नळजोड असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं आहे परवानगी न घेता आणि जलवाहिनीतून अधिक क्षमतेच्या नळजोड घेऊन लाखो लिटर पाणी वापरले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शहरात एकंदर पावणे अकरा लाख मिळकती असतानाही जेमतेम पावणे तीन लाखच नळजोड असल्याचं महापालिकेच्या नोंदीवरून आढळून आलं आहे अशा परिस्थितीत अनधिकृत नळजोडींवर कारवाई होणे अपेक्षित होतं पण तसं झालं नाही राजकीय दबाव आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी यांच्यामुळेच अनधिकृत नळ जोडणीचे प्रमाण वाढलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली समान पाणीपुरवठा योजनेच्या कामात फक्त अधिकृत नळ जोडीना मीटर बसवण्यात येईल अनधिकृत नळजोड तोडण्यात येतील अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

त्यामुळे द्रदेशीच्या पक्ष्यांचे थवेच्या थवे तिथे दरवर्षी हिवाळ्यात येतात यंदाही आलेत त्याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकड्रन

ओमान हुन समुद्र मार्गे आलेले चिंबोरी खाऊ वाढवण किनारी दिसताहेत उत्तर अमेरिकेहुन रेड नेक फॅलेरोप चिंचणीत आलेततर मंगोलिया हुन आलेले कलहंस वाढवण मधल्या पाणथळ भागात दिसताहेत

जखमी पक्षांना वनविभागाच्या सुपूर्त करून त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांना पून्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं कामही ते करत असतात यंदाही जरताहेत पण या पक्ष्यांचं हे असं दरवर्षी येणं सुरू रहावं असं वाटत असेल वाढत्या औद्योगिकरणानं ढासळत असलेला निसर्गाचा समतोल सावरायला हवा

वाघ बारस राज्यात सर्वत्र काल वसुबारस साजरी होत असताना अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्याच्या अतिर्द्र्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्साहानं जपली आहे या आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानलं आहे वाघबारसच्या दिवशी गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन त्याची मनोभावाने पूजा केली जाते दिवाळी पहाट पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात दिवाळी पहाट सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू न देण्याची स्थानिक प्रशासनाची भूमिका अनाकलनीय असून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनात समन्वय नसल्याचंच हे निदर्शक असल्याचं स्पष्ट मत प्रण्यातील विविध संयोजकांनी व्यक्त केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्वा निर्मूलन समितीतर्फे यंदाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नयेत त्याऐवजी मुलांसाठी पुस्तके खेळणी घ्यावी तसंच गरजूंना वस्तूरूपात किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हातानं मदत करावी असं आवाहन अंनिसचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे यांनी केलं आहे वैद्यकीय प्णे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला आरोग्य विज्ञान विद्यापीठानं मान्यता दिली असल्याचं काल महानगरपालीकेच्या सूत्रांनी सांगितलं आता हा प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला जाईल या प्रस्तावाला पूढे वेळेत मान्यता मिळाल्यास यावर्षी महाविद्यालयाचे वर्ग स्रु होतील मंबई मेट्रो मुंबई मेट्रोनं कुलाबा ते वांद्रे सिप्झचा भुयारी मार्ग अधिक सुखकर व्हावा यासाठी उच्चं कंपनं सहन करु शकणाऱ्या स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे

मुंबईमध्ये संवेदनशील इमारती रुग्णालयं शाळा महाविद्यालयं चित्रीकरण स्ट्रडिओ अशा वास्तूंचा विचार करता ही पद्धत सर्वोत्तम आहे असं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे प्रकल्प संचालक एस के गुप्ता यांनी सांगितलं आग रायगड रायगड जिल्ह्यातील रोहा औद्योगिक क्षेत्रामधील सुदर्शन कंपनीत काल मध्यरात्री भीषण आग लागली आहे आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक प्रयत्न करीत आहेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे

हवामान राज्यातल्या हवेत आलेला गारवा कायम आहे

विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे काल कोकणातलं किमान तापमानही सरासरीच्या खाली आलं कमाल तापमान सर्वत्र सरासरीच्या आसपास आहे